नामवंत आसामी साहित्यिक आणि पत्रकार होमेन बोरगोहाईन यांचं निधन कोविड राष्ट्रीय देशातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा वाढता प्रभाव आता ओसरत असून उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत काहीशी घट दिसून येत आहे मात्र तरीही अनेक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये नवबाधितांची संख्या सातत्यानं वाढत आहे महाराष्ट्र उत्तर प्रदेश आंध्र प्रदेश दिल्ली राजस्थान हरियाणा बिहार गुजरात या राज्यांमध्ये रुग्णसंख्येमध्ये हळूहळू घट होत असल्याचं दिसून येत आहे

एका दिवसात मरण पावलेल्यांची ही सर्वाधिक संख्या आहे

मदत कोविड प्रतिबंधासाठी भारत करत असलेल्या उपाययोजनांना मदत म्हणून परदेशातूनही मदतीचा ओघ सुरू आहे

ही राज्यातील पाचवी ऑक्झिजन एक्सप्रेस असून काल रात्री पुण्यात लोणी स्थानकात ही गाडी दाखल झाली यामध्ये द्रवरूप ऑक्सिजन चे चार टँकर आहेत या ऑक्सीजन च वितरण स्थानीक प्रशासन आवश्यकतेनुसार करणार आहे

बैठक केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव असलेल्या आठ राज्यांच्या प्रतिनिधींसोबत आज बैठक घेणार आहेत या बैठकीत कोरोना प्रादुर्भाव स्थिती त्याबाबत करण्यात आलेल्या उपाययोजना आणि लसीकरण मोहिमेची स्थिती याविषयी प्रामुख्यानं चर्चा होणार असल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे

स्टॅलिन यांनी केलं आहे राज्यातील रुग्णांची संख्या त्यांना असलेली ऑक्सिजनची गरज आणि त्याचा भासणारा तुटवडा लक्षात घेउन त्यासंबंधी आढावा घेणाऱ्या बैठकीनंतर त्यांनी हे आवाहन केलं सध्याच्या परिस्थितीचा राज्याच्या आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण पडत असून त्यासाठी हे मदतीचं आवाहन असल्याचं त्यांनी म्हटलं आहे

कोविड स्थिती लक्षात घेऊन हा निर्णय घेतल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी दिली

आज त्यानिमित्तानं उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायडू यांनी सचिवालयातील सर्व कर्मचारी वृंदाला शुभेच्छा दिल्या

सध्याच्या कोरोना संसर्ग परिस्थितीत परिचारिका अखंडितपणे सेवा बजावत आहेत

आधुनिक सुश्रुषेची आद्यकर्ती फ्लोरेन्स नायटिंगेल यांच्या जयंतीनिमित्त या दिनाचं औचित्य आहे यावर्षीच्या दिनाची संकल्पनाः आघाडीवरील एक आवाज भविष्यातील आरोग्य निगेसाठी एक दृष्टिकोण अशी आहे

होमेन बोरगोहाईन नामवंत आसामी साहित्यिक आणि पत्रकार होमेन बोरगोहाईन यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं आहे आसामी साहित्य आणि पत्रकारितेमधील समृद्ध योगदानाबद्दल होमेन सदैव स्मरणात राहतील असं त्यांनी एका ट्विट संदेशात म्हटलं आहे